भारत ऑस्ट्रेलिया तिसऱ्या कसोटीवर पावसाचं सावट राज्य मंत्रिमंडळ बैठक ग्रामीण भागातील रस्ते दर्जेदार करण्यासाठी केंद्र सरकारच्या ग्रामीण रस्ते विकास मंत्रालयाबरोबर सामंजस्य करार करण्याला काल राज्य मंत्री मंडळानं मान्यता दिली

यामध्ये ग्रामीण भागातील रस्त्यांवरील पुलांचा देखील समावेश आहे

मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत आणखीही काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले

ऑर्थो या अभ्यासक्रमाचा समावेश करण औरंगाबाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि कर्करोग रुग्णालयातल्या खाटा वाढवणं असे विविध निर्णय या बैठकीत झाले

खर्च ठेव प्रणालीनुसार नवी मुंबई सिडको महामंडळातर्फे महामेट्रोची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे

उर्वरीत कामे लवकर पूर्ण करणे तसेच प्रकल्पासाठी आर्थिक स्रोत निर्माण करणे या निकषांचा विचार करून हे काम महामेट्रोला देण्याचा निर्णय सिडकोकडून घेण्यात आला आहे कौशल्यविकास जागतिक औद्योगिक क्षेत्राची गरज भागवू शकेल असं कूशल मनुष्यबळ राज्यातून उपलब्ध करुन देण्यासाठी आयटीआय अर्थात औद्योगिक प्रशिक्षण संस्था अद्ययावत केल्या जाणार आहेत

राज्यातल्या युवकांच्या कौशल्यवृद्धीसाठी हा महत्वाकांक्षी प्रकल्प राबवण्याचा निर्णय काल सह्याद्री अतिथीगृहात ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला पूण्याच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ राजेंद्र जगदाळे आदींसह वित्त आणि कौशल्य विकास विभागाचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते या निर्णयावर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अंतिम शिक्कामोर्तब केलं जाईल औद्योगिक क्षेत्रात दररोज नवनवीन तंत्रज्ञान येत आहे त्या तंत्रज्ञानाधारित उद्योगांची गरज पूर्ण करण्यासाठी आयटीआय संस्थांना अद्ययावत करणं गरजेचं आहे

या संस्थांमधले अनेक अभ्यासक्रम कालबाह्य झाले असून ते बदलून नवे अभ्यासक्रम सुरु केले जाणार आहेत सुरुवातीला शासकीय संस्थांमध्ये ही योजना राबवली जाणार आहे

औरंगाबाद विमानतळाचं छत्रपती संभाजी महाराज विमानतळ असं नामकरण करण्याबाबत केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने अधिसूचना लवकरात लवकरात काढावी असं केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्र्यांना कळवून मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी चेंडू भाजपाकडे टोलवला आहे औरंगाबाद शहराच्या नामांतराबाबत सत्ताधारी आघाडीत असलेल्या मतभेदांवर बोट ठेवत भाजपानं शिवसेनेला कोंडित पकडण्याचा प्रयत्न केला होता औरंगाबादच्या विमानतळाला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्याबाबत राज्याच्या मंत्रिमंडळाने निर्णय घेतला आहे याबाबतचा ठराव विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर करण्यात आला आहे असं मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय हवाई वाहतूक मंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे दरम्यान औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करण्याचा मुद्दा राज्याच्या राजकारणात दिवसेंदिवस तापत असताना काल मुख्यमंत्री कार्यालयाच्या ट्विटर हँडलवर औरंगाबादचा संभाजीनगर असा उल्लेख करण्यात आल्याचं दिसून आले

दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे आयोजित पत्रकार दिन सोहळ्यानिमित्त राजभवन इथं काल राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते उल्लेखनिय कार्य करणाऱ्या संपादक पत्रकार तसंच समाजसेवकांचा सत्कार करण्यात आला मख्यमंत्री शभेच्छा मराठी पत्रकारितेतील आद्यपत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकारदिन साजरा करण्यात येतो त्यानिमित्त काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री नीतीन गडकरी यांनीही दर्पणकार जांभेकर यांना आदरांजली अर्पण केली राज्यात ठिकठिकाणी पत्रकार दिनानिमित्त कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आल्याचं आमच्या बातमीदारांनी कळवलं आहे रायगड दर्पणदिन कोकणातील पत्रकारांनी सतत सहा वर्षे लेखणीच्या माध्यामातून आणि रस्त्यावर उतरून लढा दिल्यानंतर पूर्णत्वास येत असलेल्या मुंबई गोवा महामार्गाला बाळशास्त्री जांभेकर याचं नाव द्यावं अशी कोकणातील पत्रकारांची मागणी आहे या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी रायगड जिल्ह्यातील पनवेल नजिक पळस्पे इथं पत्रकारांनी आद्य पत्रकार दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर मुंबई गोवा महामार्ग अशा नावाचे नामफलक लावले अवयव दान पूण्यातील महिलेनं मृत्यूनंतर चार व्यक्तींना जीवनदान दिलं आहे

महाराष्ट्रात एकाच मृत व्यक्तीच्या विविध अवयवांचं दान करण्यात आल्याची या वर्षातली ही पहिलीच घटना आहे अवयवदान चळवळीला प्रोत्साहन देणारी ही घटना आहे असे पुणे झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन कमिटीच्या सचिव डॉ शीतल महाजनी यांनी सांगितलं

त्यामुळे ग्रामीण भागातील विकास कामांना गती मिळणार आहे कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर विकास कामांना थांबवून निधीकपात करण्यात आली होती त्यामुळे आरोग्य योजनांशिवाय इतर सर्वच यजना ठप्प झाल्या होत्या आता कोरोनाचे संकट दूर होत असल्याने निधी वापरावरील बंधने शिथिल करण्यात आली आहेत त्याशिवाय आदिवासी उपयोजना आदिवासी क्षेत्राबाहेरील योजना विशेष घटक योजनांच्या अंमलबजावणीसाठी निधी मिळाला आहे

सोलापर जैवशास्त्र संकल सोलापुरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून जैवशास्त्र संकूल आणि सूक्ष्म जीवशास्त्र विभाग सुरू केला आहे त्याचे उद्घाटन विद्यापीठाच्या कुलगुरु मृणालिनी फडणवीस यांच्या हस्ते काल करण्यात आले

जैवशास्त्र संकुलातील सूक्ष्मजीवशास्त्र विभागात कोरोना विषाणूची तपासणी लसीसबाबत अभ्यास आणि संशोधनासाठी लागणारे शास्त्रज्ञ भविष्यात तयार होतील असा विश्वासही कुलगुरूंनी व्यक्त केला हसन म्श्रीफ नाराजी धूळे जिल्हा परिषदे अंतर्गत झालेल्या बदल्या बढत्या अनुकंपा नियुक्त्या यामधील अधिकाऱ्यांची मनमानी तसेच जिल्हा परिषदेतील सत्ताधारी पक्षाकडून झालेला गैरव्यवहार याविषयी राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे

जिल्हा परिषदेत मनमानी पद्धतीने व लहरीपणाने झालेल्या बदल्या अनुकंपा तत्त्वातील बदल्यांमध्ये झालेला घोळ आदीबाबत माजी आमदार अनिल गोटे जिल्हा परिषदेचे सदस्य पोपटराव सोनवणे कर्मचारी संघटनांनी तक्रारी केल्या होत्या त्या तक्रारींवर एकत्रित सूनावणी मुश्रीफ यांच्या दालनात नुकतीच झाली चंद्रकांत पाटील नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत अनियमितता आढळून आली असल्याचा दावा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केला असून त्याविरोधात निवडणूक आयोग आणि न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे त्यांनी काल मुंबई भाजपच्या गाभा समितीच्या बैठकीनंतर पाटील माध्यमांशी बोलताना सांगितलं

शेतकरी सन्मान योजना आणि केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर भारत योजनेच्या अंतर्गत लाभ सामान्य लोकांना मिळण्यासाठी मार्गदर्शन यंत्रणा भाजप कार्यालयात उभारणार असल्याचे पाटील यांनी सांगितलं बडित मजरी पालघर पीटीसी पालघर जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा असल्यानं जिल्हयात मानव विकास कार्यक्रमांतर्गत आरोग्यविषयक शिक्षणविषयक विविध योजना राबविण्यात येत आहेत अशाच विविध योजनांपैकी अनुसूचित जाती जमाती दारिद्रय रेषेखालील स्तनदा मातेला बुडीत मजूरी देणे ही एक महत्त्वपूर्ण आरोग्यविषयक योजना आहे प्रसुती दरम्यान महिलांना आराम मिळावा संस्थात्मक प्रसुतीला प्रोत्साहन मिळावं माता मृत्यूदर आणि बालमृत्यूदर कमी व्हावा हे योजनेचं प्रमुख उद्दिष्ट आहे

युवक हत्या गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालूक्यातील कोठी परिसरात विनोद मडावी नावाच्या युवकाची नक्षलवाद्यांकडून हत्या करण्यात आली

ब्रुधवारी सकाळी कोठी टोला गावाजवळच्या रस्त्यावर त्याचा मृतदेह आढळून आला अशी माहिती पोलिसांनी दिली पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या संशयावरून ही हत्या झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे

क्रिकेट भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान बॉर्डर गावसकर करंडक मालिकेत सिडनी इथं आजपासून सुरु झालेल्या तिसऱ्या क्रिकेट कसोटीवर पावसाचं सावट आहे

रोहित शर्माचा समावेश पुन्हा भारतीय संघात झाला असून सलामीला तो मयंक अगरवाल याच्या ऐवजी खेळेल उमेश यादवला मागील कसोटीत दुखापत झाल्यानं त्याच्या ऐवजी नवदीप सैनीला खेळवण्यात येईल नवदीपचं हे पदार्पण आहे

हवामान् राज्यात काल उत्तर कोकण आणि विदर्भ वगळता इतर भागात तुरळक ठिकाणी पावसाच्या किरकोळ सरींनी हजेरी लावली हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज उत्तर कोकण वगळता इतर सर्व विभागांत तुरळक ठिकाणी अशाच किरकोळ पावसाची शक्यता आहे

आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं

कोरोनाविरुद्धचा हा लढा आपल्याला जिंकायचा आहे म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार